ते आज हैदराबाद इथं राष्ट्रीय पोलिस अकादमीमधे भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभात द्र दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते लोकशाहीमधे लोक प्रतिनिधींचं महत्त्व खूप मोठं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पोलिसांसाठी तंत्रज्ञान हे आज एक हत्यार म्हणून समोर आलं असल्याचं ते म्हणाले पोलिस ठाण्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली पोलिसांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याचं नमूद करताना खाकी गणवेषाचा मानवी चेहरा या काळात दिसल्याचं त्यांनी नमूद केलं अधिकाऱ्यांनी प्रारंभीच्या काळात अधिक लक्ष दिलं पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले

त्या आधी त्यांच्या निवासस्थानांची झडतीही घेण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

त्यांना हा संसर्ग झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काल संध्याकाळी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पक्ष प्रवक्ते अतूल लोंढे यांनी दिली आहे एकोणसाठ वर्षीय केदार हे पूर्व विदर्भातल्या सावनेरचे आमदार आहेत ते काही दिवसांपासून या भागातल्या पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी झाले होते अशी माहितीही लोंढे यांनी दिली आहे राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत या विषाणुचा संसर्ग झालेले केदार हे सहावे मंत्री असून उर्वरित मंत्री या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत

रघ्नाथ स्मूती प्रस्कार लेखक बालाजी सुतार यांच्या दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे सध्या औरंगाबाद इथं राहणारे बालाजी सुतार हे मूळचे अंबेजोगाईचे त्यांच्या गावकथा या नाटकाचे प्रयोग राज्यभर सादर झाले असून विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत

नांदेड जिल्ह्यात किनवट आणि हदगाव तालुक्यातल्या काही भागांत काल रात्री मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला